देशभरात कोविड रुग्णांची संख्या घटत असताना राज्यातल्या रुग्णसंख्येत वाढ चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरावाच लागेलभुपष्ठ वाहतुक मंत्र्यांची स्पष्टोक्ती राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात फिरतं पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार

लोकसभा आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची काल सांगता झाली राज्यसभा आधीच संस्थगित झाली होती काल लोकसभाही अर्थसंकल्पावरील चर्चेनंतर संस्थगित झाली

आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प हा प्रत्येक नागरिकाची महत्वाकांक्षा पूर्ण करणारा असून भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणारा आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना केलं सरकारनं देशासमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांचं संधीत रुपांतर केलं आणि अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासासाठी पावलं उचलली त्यामुळे येणाऱ्या काळात भारत जगातील एक आघाडीची अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला या देशातील यूवक आणि उद्योजकांवर आपला विश्वास आहे अधिक दर्जेदार आरोग्यविषयक सुविधांच्या निर्मितीसाठी सरकार प्रयत्नशील असून देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध आहे असंही अर्थमंत्री म्हणाल्या

राज्यसभेत आधीच मंजूर झालेल्या या विधेयकाला काल लोकसभेची मंजूरी मिळाली जम्मू काश्मीरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वोच्च प्राथमिकता असून या केंद्र शासित प्रदेशात अनेक विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत असं गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकावरील चर्चेच्या उत्तरात सांगितलं

काही राज्यांत किरकोळ वाढ दिसत असली तरी ती जेमतेम दोन अंकीच आहे

रुग्ण वाढ होत असलेल्या इतर राज्यांमधल्या एकत्रित रुग्ण वाढीपेक्षाही ही संख्या कितीतरी अधिक आहे

पुण्यात चांदणी चौक इथल्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या जागेची पाहणी गडकरी यांनी अधिकाऱ्यांबरोबर केली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते प्णे बंगळूरू महामार्गावर सातारा हद्दीतल्या उड्डाणपुलांचं काम रखडलं हे त्यांनी मान्य केलं एक्सिस बॅंकेनं करार न पाळल्यामुळे काम रखडलं मात्र मार्चअखेरपर्यंत सर्व काम पूर्ण होईल असे गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं

पालखी मार्गावर इलेक्ट्रॉनिक फलकांच्या माध्यमातून संतांचे अभंग ज्ञानेबरांच्या ओव्या तुकारामांची गाथा दाखवण्याचं नियोजन असून पालखी मार्ग हा भक्तिमार्ग व्हावा असा प्रयत्न असल्याचं त्यांनी नमूद केलं

केंद्र सरकार सध्या अस्तित्त्वात असलेल्या एम एस पी योजनांच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमतीत शेतक यांकडून खरीप पिकांची खरेदी करत असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे

डाळ गेल्या पाच वर्षात डाळींच्या शंभराहन अधिक सुधारित आणि अधिक उत्पादन देणा या प्रजाती विकसित केल्याची माहिती काल केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली जागतिक डाळ दिवसानिमित्त रोम इथं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात द्रदूश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते

बर्ड फ्लू महाराष्ट्र सरकारने बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी कुक्कुटपालन उत्पादकांना जैव सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे याबाबत ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

हा प्रसार रोखण्यासाठी चिकन व्यावसायिकानी हातमोजे आणि मास्क वापरण्यासह स्वच्छता राखण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत

फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांमूळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे असं त्यांनी नमुद केलं ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषिपूरक व्यवसायावर अवलंबून आहे त्यामुळे फिरते पशुवेद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती असं ते म्हणाले शेती तंत्रज्ञान शरद पवार बदलत्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून शेतीमध्ये विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिनंत्री शरद पवार यांनी काल केलं कृषिभूषण दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नवीन द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्ह्यात नान्नज इथं काल पवार यांच्या हस्ते पार पडला त्या प्रसंगी ते बोलत होते शेती सुधारण्यासाठी पिकांमध्ये बदल करणं जमिनीचा पोत सुधारणं याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं तापी पाटबंधारे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांना चालना देण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी काल दिली महामंडळामार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रलंबित सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत असे निर्देशही त्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या पाटबधारे प्रकल्पांच्या आढावा बैठकीत दिले

एप्रिलपासून संपूर्ण प्रवासी रेल्वे सेवा पून्हा सुरू करण्याबाबत माध्यमांमधून बातम्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे

नांदेड अध्यासने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शंकरराव चव्हाण यांच्या नावानं तीन अध्यासन केंद्रं सुरू करणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल सांगितलं या प्रत्येक अध्यासन केंद्रासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय नांदेड या अभिनव उपक्रमात जाहीर केले याचबरोबर राज्यात मुंबई कोल्हापूर अमरावती प्णे नांदेड आणि नागप्र या सहा ठिकाणी प्रबोधनकार अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली

तोफखाना केंद्राच्या उमराव मैदानावर सकाळी दीक्षांत सोहळा पार पडला यावेळी नवसैनिकांच्या तुकडीनं शानदार संचलन केलं तोफखान्याचे कमांडंट ब्रिगेडियर जे

गोराया यांनी नवसैनिकांचा गौरव केला सोहळ्यासाठी होवित्झर बोफोर्स सॉल्टम मल्टिरॉकेट लॉन्चर यांसारख्या तोफा मैदानावर आणण्यात आल्या होत्या

सैनिकांनी नेहमीच सैनिक धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत लष्कराची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा असं आवाहन ब्रिगेडियर गोराया यांनी केलं जेजरी अहिल्यादेवी पतळा जेजूरी गडावरील पायरी मार्गावर श्री मार्तंड भैरव देवस्थान समितीतर्फे उभारण्यात आलेल्या पृण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पूतळ्याचं अनावरण काल राष्ट्रवादी कॉंप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं यावेळी होळकर घराण्याचे वंशज यशवंतराव होळकर खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आदी उपस्थित होते गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अहिल्याबाईचा हा पूतळा समाजकार्याची प्रेरणा देत राहील असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला या पुतळ्याच्या अनावरण मुद्द्यावरून शुक्रवारी पहाटे झालेल्या गोंधळामुळं कार्यक्रमस्थळी काल मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सिंधदर्ग पोलिस बंदोबस्त सिंधूदुर्ग जिल्ह्यात राजकीय वाद वाढल्यानं कणकवली कुडाळसह सगळ्या तालुक्यांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातला वाद आणि आंदोलनं वाढल्यानं कोणताही अनुचित प्रकार घड् नये म्हणुन कणकवली शहरात काल कडक पोलिस बंदोबस्त होता शहराच्या अप्पासाहेब पटवर्धन चौकात दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या सकाळपासून तैनात होत्या कुडाळमध्येही दंगल नियंत्रण पथक तैनात ठेवण्यात आलं आहे

याप्रकरणी टेम्पोचालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे अवैध दारू वाहतुकीबाबत सीमाशुल्क विभागाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही पहिलीच कारवाई असल्याचं सीमाशुल्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

भारताच्या डावाची सुरुवात मात्र निराशाजनक ठरली शुभमन गिल आणि कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाले

हवामान संपूर्ण राज्यात सध्या हवामान कोरडं असलं तरी पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यता आहे मंगळवारी विदर्भ मराठवाङ्यात येऊ घातलेला हा अवकाळी पाऊस बूधवारी पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे आपल्याला सुरु ठेवायचा आहे म्हणूनच स्वच्छता पाळा मास्क वापरा सुरक्षित अंतर राखा आणि विद्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार